पहिल्या टप्प्यात नागपूर वर्धा रामटेक भंडारा गोंदिया गडचिरोली चिमूर चंद्रपूर आणि यवतमाळ वाशिम या राज्यातल्या सात मतदार संघांचा समावेश आहे

अमरावती आज मतदान जनजागृती महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता

ग्रामीण भागातल्या अशिक्षित महिला युवक तसंच युवतींनी आपला मतदानाचा अधिकार निपक्षपणे बजावावा असं आवाहन अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा खत्री यांनी यावेळी केलं व्हीव्हीपॅट तसंच ड्हीएम मतदान यंत्राचं प्रात्यक्षिकही यावेळी देण्यात आलं या मेळाव्यात महिलांना मतदान कर्तव्याची शपथ देण्यात आली

गोव्याचे मुख्यमंत्री आणि माजी संरक्षणमंत्री मनोहर परिंकर यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी मीरामार इथं शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत पर्रिकर यांचं काल पणजी इथं प्रदीर्घ आजारानं निधन झालं

पणजीच्या भाजपा मुख्यालयात आज त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं नंतर गोव्याच्या कलाअकादमीमधे जनतेला आपल्या दिवंगत नेत्याचं अंत्यदर्शन घेता यावं म्हणून ठेवण्यात आलं आहे संध्याकाळी चार वाजता अंत्ययात्रेला सुरुवात होईल आणि पाच वाजता अंत्यसंस्कार होतील मीरामार किना यावर होणा या अंत्यविधीला मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहण्याची शक्यता लक्षात घेऊन सुरक्षा व्यवस्था आणि वाहतूक व्यवस्था कडक करण्यात आली आहे विद्यार्थी दशेपासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य असलेले परिंकर यांनी आय आय टी मुंबईमधून अभियांत्रिकीची पदवी मिळवली होती

राजकारणासह शैक्षणिक सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात पर्रिकर यांचं मोठं योगदान आहे गेले काही महिने ते स्वादुपिंडाच्या कर्करोगाशी झुंज देत होते पर्रिकर यांच्या निधनामुळे देशभरात एक दिवसाचा तर गोव्यात सात दिवसांचा दुखवटा पाळण्यात येणार आहे याकाळात राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात येईल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांनी परिंकर यांचं अंत्यदर्शन घेतलं परिंकर यांना आदरांजली वाहण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक आज बोलावण्यात आली होती जनतेचा मुख्यमंत्री म्हणून ओळखला जाणारा ज्येष्ठ आणि आगळा नेता आपल्यातून निघून गेला आहे अशा शब्दात मंत्रिमंडळानं शोकप्रस्ताव मंजूर केला परिंकरांचे कुटुंबिय आणि गोव्याच्या जनतेच्या दुःखात सा या देशाच्या वतीनं आपण सहभागी असल्याचं सरकारनं या प्रस्तावात म्हटलं आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती व्यंकव्या नायडू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भाजपा अध्यक्ष अमित शहा माहिती आणि प्रसारणमंत्री राज्यवर्धन राठोड गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्र्यांनी आणि इतर मान्यवरांनी परिंकर यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे उत्तरप्रदेशचे राज्यपाल राम नाईक महाराष्ट्राचे राज्यपाल चे विद्यासागर राव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही परिंकर यांच्या निधनाबद्दल शोक प्रकट केला आहे लोकप्रिय नेता हरपला या भावनेनं जनमानसातून हळहळ प्रकट होत आहे राष्ट्रवादी काँप्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल इत्यादींनीही पर्रिकर यांना श्रद्धांजली वाहीली आहे आयआयटी मुंबईत परिंकर यांना आदरांजली वाहण्यासाठी आज संध्याकाळी शोकसभा आयोजित करण्यात आली आहे जम्मू आणि कश्मीरमध्ये आज नियंत्रण रेषेलगत सुंदरबनी भागात पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या गोळीबारात लष्कराचा एक जवान शहीद झाला तर चार अन्य जण जखमी झाले नियंत्रण रेषेपलिकडून पाकिस्तानी सैनिकानीं काल रात्री विनाकारण गोळीबार सुरु केला यात आघाडीवरच्या चौक्यांवर तैनात चार भारतीय जवान जखमी झाले आज पहाटे पाकिस्तानी सैन्यानं पुन्हा उखळी तोफांमधून गोळीबार केला यात एक जवान शहीद झाला भारतीय लष्करानेही याला चोख प्रत्युत्तर दिलं जखमी जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्या प्रकृतीला धोका नाही